महाराष्ट्रातही कोरोनाचे नवीन पाच रुग्ण आढळले आहेत

यामध्ये चार रुग्ण मुंबईत तर एक प्ण्यात एक रुग्ण आढळला आहे या आजारामुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या राज्यात दहा झाली आहे

पिंपरी चिंचवडमधून नऊ प्ण्यातून सात नागपूर चार यवतमाळ तीन आणि अहमदनगर तसंच औरंगाबाद इथल्या एका रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे या सर्वांना त्यांच्या घरी चौदा दिवस विलगीकरणात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत याव्यतिरिक्त राज्यभरात साडे चार हजारावर रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे

आज जारी करण्यात आलेल्या पत्रकात अशा अंमली पदार्थांच्या सेवनानं शरीराची प्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते तसंच मानसिक आरोग्यालाही बाधा पोहोचू शकते असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

वैशंपायन स्मूती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली आहे त्यामुळे आता कोरोना संदर्भातील अहवाल मिळण्यासाठी फक्त आठ ते दहा तासांचा अवधी लागणार आहे या प्रयोगशाळेचा लाभ सोलापूरसह मराठवाडा आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांना कोरोनासह इतर विषाणूजन्य आजारांची चाचणी करण्यासाठी होणार आहे

सकाळी फिरण्यासाठी परवानगी नसताना फिरणे दुकान उघडणे दुकानांसमोर गर्दी करणे घरासमोर किंवा गल्लीत गर्दी करून बसणाऱ्या लोकांवरही कारवाई करण्यात येत आहे औरंगाबाद शहरात आज रात्रीपासून वाहनांना फिरण्यास मनाई करण्यात आली आहे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी हे मनाई आदेश जारी केले आहेत यानुसार आज रात्री बारा वाजेपासून चौदा एप्रिलच्या रात्री बारा वाजेपर्यंत सायकल अथवा स्वयंचलित दचाकी तीनचाकी किंवा चारचाकी वाहनं रस्त्यावर फिरू शकणार नाहीत आपत्कालीन सेवा पोलिस आरोग्यसेवा रुग्णसेवा तसंच माध्यम प्रतिनिधींना या मनाई आदेशातून सूट असेल मात्र अशा वाहनचालकांनी आपली ओळखपत्रं तसंच कार्यालयाने दिलेलं पत्र सोबत बाळगणं आवश्यक आहे

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तांदळ आणि आहार वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे